पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पुढच्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती दष्काळम्क्त महाराष्ट्र मराठवाड्यातली अकरा धरणं जोड्रन वॉटरग्रीडच्या माध्यमातून पाणी प्रवठा महिला स्वयंसहायता गटांना एक कोटी घरांशी जोड्रन रोजगार निर्मिती बेघरांना दोन हजार बावीस पर्यंत घरं संपूर्ण राज्यभरात इंटरनेट कामगारांना सामाजिक सुरक्षा या आणि अशा अनेक मुद्यांचा यात समावेश आहे

फास्ट टॅग संदर्भात आज मुंबईत राज्याच्या वतीनं सामंजस्य कराराचं अनौपचारिक हस्तांतरण झालं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्यावतीनं देशभरात कार्यरत पथ कर नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित असून मंत्रालयाच्या आवाहनाला साद देत महाराष्ट्रासह काही राज्यांनी ही यंत्रणा राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे

या यंत्रणेमुळे वाहतुकदार टोल प्लाझा चालक आणि सरकारला फायदा होणार आहे या यंत्रणेच्या वापरकर्त्या वाहतुकदाराला प्रत्येक व्यवहारावर अडीच टक्के सुट मिळणार आहे तसंच या पथकर नाक्यांवर विनाथांबा वाहतूक असल्यानं वाहतुकदारांच्या वेळेची बचत होईल आणि ई पेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार आहे

सुधा भारद्वाज अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस या तीन जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोटवाल यांनी आज फेटाळून लावला

गेल्या महिन्यात बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातल्यानंतर पैसे काढण्याची मर्यादा दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे

निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत

हुतात्मा चौकातल्या फ्लोरा फाउंटनला सर्वाधिक दखलपात्र या विभागात तर भायखळ्याच्या ग्लोरिया चर्च आणि काळा घोडा परिसरातल्या केनेथ ईयाहू सिनेगॉगला गुणवत्ता पुरस्कार मिळाला आहे सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठीचे हे पुरस्कार मलेशियात पेनांगमध्ये जाहीर झाले